भारत पाकिस्तान आज कर्तारपूर मार्गिका सुरु करण्यासाठी करारावर सह्या करणार महाराष्ट्रात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष शिवसेना युती पुन्हा एकदा निवडून येण्याचे कल आतापर्यंतच्या निकालात दिसत आहेत

पश्विम महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीने सत्ताधारी भाजपा शिवसेना युतीला चांगलीच टक्कर दिल्याचं चित्र दिसत आहे राज्यातील महत्त्वाच्या लढतींमधे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी नागपूरमधून आणि वरळीतून आदीत्य ठाकरे यांनी आघाडी मिळवली आहे बारामतीतून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मोठी आघाडी घेतली आहे कोथरुड मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार चंद्रकांत पाटील हेही आघाडीवर आहेत

भाजपाचे हर्षवर्धन पाटील डापूर मतदारसंघातून पिछाडीवर आहेत पुणे मतदारसंघातून मुक्ता टिळक आघाडीवर आहेत आंबेगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे दिलीप वळसे आघाडीवर आहेत मुक्ताईनगर मध्ये भाजपाच्या रोहिणी खडसे आघाडीवर आहेत राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड कळवा मुंब्रा मतदारसंघातून आघाडीवर आहेत त्याच पक्षाचे हसन मुश्रीफ कागल मतदारसंघातून आधाडीवर आहेत

वंचित आघाडीचा एकही उमेदवार आघाडीवर नव्हता तर मनसेचा एक उमेदवार आघाडीवर होता

मनसेचा एकही उमेदवार आघाडीवर नाही

वंचित आघाडीचा एक उमेदवार या विभागात आघाडीवर आहे

वंचित आघाडी आणि मनसेच्या एकाही उमेदवाराला आघाडी मिळालेली नाही

मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार मनोहरलाल खट्टर कर्नालमधून आघाडी घेतली आहे तर काँप्रेसचे भूपेंदर सिंग हुडा यांनी गढी सांपला किलोईमधून आघाडी घेतली आहे कॅप्टन अभिमन्यू कविता जैन ओमप्रकाश जनकर आणि क्रिशनलाल पनवार हे पिछाडीवर आहेत शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सक्षम करण्यासाठी तसंच निर्वाचित प्रतिनिधींच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जम्मू कश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत काल श्रीनगर मध्ये राजभवनात शहरी स्थानिक संस्थांच्या निर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना संबोधित करत होते

राज्यात होणा या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींच्या पार्क्षभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत बालहक्क विभागाचे अतिरिक्त संचालक निष्काम दिवाकर यांची राजस्थान राज्य पाठयपुस्तकाचे सचिवपदी बदली करण्यात आली आहे पशुपालन विभागाच्या सहसचिव अनु प्रेरणा सिंग कुंडल यांची पंचायती राजविभागाचे सहसचिव पदी बदली करण्यात आली आहे तसंच अनेक अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिका यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत

वॉशिंग्टन क्वे ही यादी जाहीर झाली

जागतिक मंदीमुळे भारतीय रिझर्व्ह बैंक जागतिक बैंक आतंरराष्ट्रीय नाणेनिधी आणि त्रेर मानांकन संस्थांनी भारताच्या आर्थिक विकासवाढीचा दर कमी असेल असा अंदाज वर्तवला होता

नादारी आणि दिवाळखोरी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे सुधारणा केलेल्या पहिल्या दहा देशांच्या यादीत सलग तिस यांदा भारताचा समावेश झाला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीनं काल हा निर्णय घेतला माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली

भारत आणि कतारपूर मार्गिका सुरु करण्याबाबतच्या करारावर आज स्वाक्ष या होणार आहेत डेरा बाबा नानक मधल्या झीरो पॉईट िब्रं दोन्ही देशाचे अधिकारी स्वाक्षरी करतील असं सरकारी प्रवक्त्यानं म्हटलं आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुढच्या महिन्यात या मार्गिकेचं उद्घाटन करणार आहेत अगुस्ता वेस्टलँड व्ही

आय पी चॉपर घोटाळा प्रकरणातला मध्यस्थ ख्रिश्वियन मिशेल जेम्स यांच्या जामीन अर्जावर दिल्ली उच्च न्यायालयानं आज सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाकडून प्रतिक्रिया मागवल्या आहेत

गृहमंत्रालयानं दिलेल्या पुनर्वसन पॅकेजनुसार हे स्थलांतर होत आहे

येत्या दोन दिवसात तामिळनाडू आणि पुदूच्चेरी क्वें हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता विभागानं व्यक्त केली आहे

मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा श्रीारा वेधशाळेनं दिला आहे पॅरीस िंधूं सुरू असलेल्या फ्रेंच खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधूनं महिला एकेरीच्या दुस या फेरीत प्रवेश केला आहे

जम्मू कश्मीरमधे पर्यावरणीय समतोल आणि जलसंरक्षणासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत असं राज्यपालांचे सल्लागार के

शर्मा यांनी सांगितलं